प्रादेशिक सहकार्य आणि विकासाबाबत ते आपला दृष्टिकोन मांडतील या परिषदेत प्रधानमंत्री मोदी चीनचे राष्ट्रपती शी जीन पिंग रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन किरगीज प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती आणि शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष सुरोनवे जिनबाकोफ आदी नेत्यांची भेट घेणार आहेत तसंच शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थैय सुरक्षा आणि देशांतर्गत शांततेसंदर्भात शांघाय सहकार्य संघटनेच्या भूमिकेवर भर दिला जाईल अशी माहिती आमच्या वार्ताहरांन दिली आहे

लोकांच्या हितरक्षणासाठी तसंच आधारचा गैरवापर रोखण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा तयार करण्यात भारतीय प्राधिकरणाला या विधेयकामुळे आधार मिळेल

ही दोन्ही विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडली जाणार आहेत काल संध्याकाळी नवी दिल्ली ध्वे मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली

केंद्रीय मंत्रिमंडळानं नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र विधेयकाला मंजुरी दिली आहे त्यामुळे संस्थात्मक लवादासाठी एक स्वायत्त केंद्राची उभारणी करता येणार आहे तसंच पर्यायी वाद निवारणासाठीच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातल्या उपक्रमांना नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राकडे पाठवता येणार आहे या केंद्रामुळे सरकार त्यांच्या संस्था आणि वादाशी संबंधित पक्षकारांना अनेक फायदे होणार आहेत यामुळे भारतात उच्च गुणवत्ता प्राप्त तज्ञ उपलब्ध होतील आणि या कामकाजासाठी होणाऱ्या खर्चात कपात होईल त्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय लवादाचे प्रमुख केंद्र व्हायलाही मदत होईल

या विधेयकासंदर्भातल्या दुसऱ्या अध्यादेशच्या जागी हे विधेयक अस्तित्वात येईल

या काळात प्रशासक मंडळ परिषदेचं काम पाहणार आहे

देशातल्या वैद्यकीय शिक्षण प्रशासनात पारदर्शकता आणि दर्जा निर्माण करण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचललं आहे भारत आणि किर्गिझस्तान यांच्यात जास्त उच भागाशी संबंधित जीवशास्त्र आणि औषधशास्त्रातल्या संशोधन कार्याच्या सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे जास्त उंचावरच्या भागात तैनात असलेल्या सैनिकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि संदंधित आजारांवर योगाभ्यास औषधी वनस्पती आणि पोषक पदार्थांचे उपचार करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तसंच दोन्ही देशांदरम्यान हवामानशास्त्रविषयक सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आगामी शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्क्षभूमीवर या सामंजस्य करारावर सह्या होणार आहेत भारत आणि थायलंड यांच्यात विज्ञान खगोलशास्त्र खगोल भौतिकशास्त्र आणि वातावरण विज्ञान यांच्यातल्या सहकार्याशी संबंधित सामंजस्य कराराला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यामुळे दोन्ही देशांच्या शास्त्रज्ञांना वाढलेल्या शास्त्रीय संवाद आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवे शास्त्रीय निष्कर्ष काढायला आणि मनुष्यबळ विकासाला मदत मिळणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पाबाबत अर्थतज्ज्ञ बँका आणि वित्त संस्थांच्या प्रमुखांशी सल्लामसलत करतील त्यानंतर पायाभूत सुविधाक्षेत्र आणि हवामानबदलविषयक तज्ञांची आणि प्रतिनिधींची भेट घेतील

काही दिवसांपूर्वी सीतारामन यांनी शेती संस्था उद्योग आणि व्यापार प्रतिनिधींसह अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली होती

त्यात मुजफ्फरपुरमधल्या मृतांची संख्या जास्त आहे

या रोगाला आळा घालण्यासाठी केंद्राचं उच्च स्तरीय पथक आज मुजफ्फरपुर शिं दाखल झालं आहे वायू या चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते गुजरातला धडकण्याची शक्यता धूसर झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे मात्र हे वादळ पोरवंदर ड्वारका आणि गिर सोमनाथ या किनारपट्टीलगतच्या भागातून वाटचाल करेल असं विभागानं सांगितलं आहे

दीव गिर सोमनाथ जूनागड पोरबंदर ड्रारका या जिल्ह्यांमधे जोरदार वारे वाहतील आणि मुसळधार पाऊसाची शक्यता आहे मात्र या वादळाला तोंड देण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न पुढे सुरुच राहतील असं राज्याचे अतिरिक्त सचिव पंकजकुमार यांनी स्पष्ट केलं आहे निवारागृहात राहणाऱ्या लोकांनी तिथेच राहण्याची सूचना त्यांनी केली आहे

चक्रीवादळानं आपली दिशा बदलली असली तरी सावधगिरी म्हणून गाडया रद्द केल्या असल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलं आह याबरोबरचं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीही पावलं उचलली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दोन विशेष रेल्वे गाडयांनी राजकोट आणि भावनगर विभागातल्या प्रवाशांना ष्टिछत स्थळी पोहचवलं आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा साखळीतला तिसरा सामना न्यूझीलंडशी होणार आहे

आकाशवाणीवरुन दुपारी अडीच वाजल्यापासून या सामन्याचं थेट समालोचन होणार आहे या सामन्यावर पावसाचं सावट असून दिवसभर हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहेत यापूर्वी झालेले दोन्ही साखळी सामने भारतानं जिंकले तर न्यूझीलंडनंही तीन साखळी सामन्यात विजय मिळवला आहे

त्यामुळे शिखर धवन चार सामने संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे

ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य राजनाथ सिंग सूर्या यांचं आज उत्तरप्रदेशात लखनो क्रें निधन झालं

सूर्या यांनी अनेक वर्तमानपत्रात काम केलं होतं आणि ते प्रसिद्ध स्तंभलेखक होते त्यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं आहे

झाडं विजेच्या तारा उन्मळून पडल्यामुळे वादळग्रस्त भागात रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे

मध्यप्रदेश आणि बिहार मधल्या राष्ट्रीय तसंच सामुदायिक पातळीवर संसाधक म्हणून काम करणा या कार्यकर्त्यांच्या पहिल्या गटाचं प्रशिक्षण हैद्राबाद मध्ये सुरू झालं आहे